पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातल्या पूरस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री हवाई पाहणी करत आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तटरक्षक दल आणि सैन्यदलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरु आहे कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सांगली जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर असून सांगली शहराच्या अनेक उपनगरात पाणी शिरलं आहे जिल्हा कारागृहात पाणी शिरल्यामुळे सुमारे चारशे कैदी कारागृहाच्या इमारतीवर अडकून पडले होते त्यांना बाहेर काढण्याचं काम आज सकाळी सुरू झालं या दरम्यान दोन कैद्यांनी पाण्यात उडी टाकून पसार होण्याचा प्रयत्न केला त्यांना शोधून पुन्हा ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पंढरपूर शहरातही पुराचं पाणी शिरलं असून शहरातल्या सुमारे अठराशे कुटुंबांना विविध ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे

जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे छत्तीस दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत धरणातून सध्या सुमारे सव्वा लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे हिंगोली आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे औरंगाबाद शहर परिसरातही पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत भारत छोडो चळवळीला आज सत्त्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं हे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव संसदेने मंजूर केल्यावर राष्ट्रपतींनी काल त्यावर शिक्कामोर्तब केलं

पाकिस्ताननं भारतासोबतचे व्यापारी संबंध थांबवले असून पाकिस्तानाततल्या भारताच्या राजद्तांनाही परत पाठवलं आहे

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात काल एक बिबट्या मृतावस्थेत आढळला विभागीय वनाधिकारी विजय सातप्ते यांनी या बिबट्याची पाहणी केल्यानंतर जिंतूर इथं बिबट्याचं शवविच्छेदन करण्यात आलं याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल परभणी जिल्ह्यात बिबट्या आढळल्याबद्दल नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आगवण इथल्या शाळेत या उपक्रमाचं उदघाटन पालघर पंचायत समितीच्या सभापती मनीषा पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची कमी होत चाललेली पटसंख्या तसचं मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीबाबत न्यूनगंड लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी जि